केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे

निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं याकरता सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा घेत आहेत

क्रीचे अध्यक्ष डॉ के सिवन यांच्या हस्ते आज बंगळूरु क्रीं या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई ाहियन्स या दोन संघात अंतिम लढत होणार आहे या दोन संघांची गाठ एकमेकांशी चौथ्यांदा अंतिम फेरीत पडत आहे हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल